यावेळी मुंबईतही मतदानाचा टक्का वाढला

कल्याणची टक्केवारी एकूणातच सर्वात कमी आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक प्रचारातल्या भाषणात आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे काँग्रेस खासदार सुश्मितादेव यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर होईल मोदी आणि शाह यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगानं कोणतीही कारवाई केली नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे

वॉर्नर सामनावीर ठरला आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना होणार आहे रात्री आठ वाजता बंगळूरु ि हा सामना होईल